त्यामुळे सर्वानीच सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत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

या समितीमध्ये पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथल्या आरोग्य विज्ञान संस्थान चे पूर्व कुलपती भवतोष विश्वास दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष देवेंद्र सिंह राणा आणि नारायण हेल्थ केअर चे कार्यकारी संचालक देवी प्रसाद शेट्टी यांचा समावेश आहे या बैठकीला आरोग्य सचिव राजेश भूषण आणि रस्ते परिवहन मंत्रालयाचे सचिव गिरीधर अरमाने हे सुद्धा उपस्थित होते केंद्र सरकारच्या वतीन देशात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ज्यादा ऑक्सिजन निर्मितीसह करण्यात येणाऱ्या विविध उपायोजनांची आणि प्रयत्नांची यावेळी सदस्यांनी प्रशंसा केली तसच यासंदर्भात अधिकच्या शिफारसी सरकारच्या विविध विभागांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं ही यावेळी ठरवण्यात आलं

यापूर्वी सिंगापूरमधन पश्चिम बंगालमध्ये पानगड हवाई तळावर हवाईदलाच्या विमानांनी तीन क्रायोजेनिक कंटेनर्स आणले होते

ऑक्सिजन प्रकल्प केंद्रीय रोजगार आणि कामगार मंत्रालयाच्या राज्य विमा महामंडळाने दिल्लीतील आपल्या दोन रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती यंत्र बसवले आहे

पोख्रीयाल केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोख्रीयाल निशंक यांनी हरिद्वार इथंल्या रुग्णालयांमधील वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी आपल्या खासदार निधीतून दीड कोटी रुपयांचा निधी दिला आहे देशात वैद्यकीय उपकरणांची कमतरता भासू नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं पोख्रीयाल निशंक यांनी सांगितलं

सध्या महत्त्वाच्या असलेल्या तातडीच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे स्कॉटलंडमध्ये गुरुवारी झालेल्या निवडणुकीत स्कॉटिश नॅशनल पार्टीला स्वतंत्रपणे बहुमत मिळवता आलं नाही असा दावा त्यांनी केला हा पक्ष स्कॉटिशन ग्रीन्स या पक्षासमवेत स्कॉटलंडच्या विधिमंडळात बहुमतात आहे स्कॉटलंडचे मंत्री आणि स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पार्टीचे प्रमुख यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर टीका केली आहे स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या द्सऱ्या सार्वमतामध्ये अडथळा आणण्याचं लोकशाहीतलं कोणतंही स्पष्टीकरण जॉन्सन यांच्याकडे नाही असं त्यांनी म्हटलं आहे

मंडालेमध्ये नागरी आज्ञाभंग चळवळीच्या आंदोलकांचं आंदोलन सुरू असताना ड्रोन्स दिसले यात अनेक आंदोलकांना म्यानमाच्या लष्कराकडून गोळ्या घालून मारण्यात आलं यासाठी ड्रोन्सचा वापर करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या देशात चार महिन्यांपासून राजकीय संघर्ष सुरू असून त्यात साडेसातशे जणांचा मृत्यू झाला तर कित्येक जण जखमी झाले आहेत

एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा त्यांनी जाहीर केला आहे काबूलमध्ये काल दुपारी सायेद उल शुहदा माध्यमिक विद्यालयाजवळ तीन बॉंबस्फोट झाले

इस्राईलनं पाठवलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर्सची पहिली तुकडी नवी दिल्लीमध्ये नुकतीच दाखल झाली

लडाख रेडिओ तंत्रज्ञान वेगानं बदलत असलं आणि दृश्य माध्यमाची लोकप्रियता वाढत असली तरी लडाखमध्ये मात्र आकाशवाणी हाच लोकांचा जुना मित्र आहे देशाच्या या भागाची ओळख असणाऱ्या लोकांना माहीत आहे की अगदी महत्त्वाचे समारंभसुद्धा लडाखमध्ये बातम्या किंवा इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी काही काळ थांबतात विशेषतः लडाखी बातम्या किंवा कृषी कार्यक्रम काळजीपूर्वक ऐकले जातात लडाख भागात आकाशवाणी हेच अनेक ठिकाणी एकमेव माध्यम आहे ऑल इंडिया रेडिओ लेह आपल्या सेवेचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे राष्ट्रपती रघुनाथ मोहापात्रा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेचे सदस्य आणि प्रसिद्ध शिल्पकार रघुनाथ मोहपात्रा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मोहपात्रा यांचं निधन ही न भरून येणारी हानी आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

निदान झाल्यावर मोहपात्रा यांना भुवनेश्वरच्या एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार